अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्राला सर्वसाधारण अजिंक्यपद आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शिला दीक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई प्रंदरे यांचं निधन इंडोनेशिया बॅडमिंटनमध्ये पीवी सिंधू अंतिम फेरीत जिपसन्या राज्यातील नुकत्याच बरखास्त केलेल्या पाच जिल्हा परिषद आणि त्या ठिकाणच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने एक महिन्याच्या आत पूर्ण करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे अकोला नागपूर नंदुरबार धूळे आणि वाशिम या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका तसेच या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांनाही उशीर करू नये असही या आदेशात म्हटलं आहे राज्यशासनाला आरक्षणासंदर्भातील अंतिम निर्णय उशीर झाल्यास असलेल्या आरक्षणाच्या आधारावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असंही आदेशात म्हटले आहे उडान उडान या प्रादेशिक विमानसेवा योजनेखाली आणखी आठहवाई मार्गांवर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे

गोयल रेल्वेच्या सर्वसामान्य प्रवाशांच्या माहितीसाठी लवकरच रेल्वे दृष्टी हे पोर्टल उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे ते काल मुंबईत भायखळा इथं एका प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते याद्वारे देशभरातील रेल्वेपुलांचा निर्मिती कालावधी त्याचं परीक्षण आणि संबधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले जाणार आहेत

पण नाणार इथंच तेलशुद्वीकरण प्रकल्प व्हावा या मागणीसाठी रत्नागिरीत काल काढलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाखाहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकणारा रिफायनरी प्रकल्प प्रकल्प लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी रद्द करण्यात आला तो प्रकल्प पुन्हा आणावा आणि तो त्याच ठिकाणी उभारावा ही एकच मागणी दीड हजारापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असलेल्या या मोर्वेकऱ्यांनी केली नाणार आणि परिसरातल्या गावांसह रत्नागिरी आणि सिंधूदर्ग जिल्ह्यातले नागरिक तसंच विविध ज्ञातिसंस्था व्यापारी आणि सामाजिक संस्थांचा त्यामध्ये सहभाग होता प्रकल्प होऊ नयेत यासाठी कोकणात अनेक मोर्चे आतापर्यंत निघाले पण प्रकल्प व्हावा आणि त्या माध्यमातून विकास साधला जावा अशी मागणी करणारा कालचा रत्नागिरीतला मोर्चा म्हणून वेगळा होता

स्वाईन फ्लू आणि डेंग्यू सारखे आजार वाढत असले तरी त्यावर उपचारासाठी राज्य शासन सज्ज आहे नाशिकमध्ये सर्वाधीक साथीचे आजार वाढले असले तरी त्या संदर्भातही उपाय योजना सुरू आहेत दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर नाशिक शहरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यात येईल अशी माहिती शिंदे यांनी कालनाशिकमध्ये दिली पोलिसः बासष्ठाव्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात लखनौ इथं महाराष्ट राज्य संघानं सर्वसाधारण अजिंकपदाचा करंडक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे

राज्यात दृष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड कोटी रुपये अधिक दान भक्तांकडून जमा झालं असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे

यामध्ये श्री विड्ठल आणि श्री रूक्मिणीच्या चरणी अर्पण केलेल्या देणगी पावतीद्वारे जमा झालेल्या तसंच प्रसाद विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा समावेश आहे

माञ सत्राच्या सुरुवातीपासूनच इथं महिला अधीक्षक किंवा महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही त्यामुळे विद्यार्थिनीच्या आरोग्याचा काळजीवाहक इथं कूणीच नाही बेशिस्त ऑटोः यवतमाळ शहरातील वाहतूक सुरळीत आणि शिस्तबद्ध राहण्याकरिता तसेच वाहनचालकांनी वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी बेशिस्त वाहतूक करणाऱ्या ऑटोचालकांवर प्रतिबंधकात्मक कारवाईचा बडगा उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने उगारण्यात आल्याने शहरात ऑटोचालक मालक संघटनेने बंद आंदोलन पुकारले आणि बसस्थानक चौकात धरणे दिल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला त्यामुळं प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे परीक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे परीक्षांचा कालावधी कमी करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी असे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असल्याचं क्लगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथल्या एका महाविद्यालयाची डॉक्टर भोसले यांनी अचानक पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार दिले जातात

मासेः गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात हजारो मासे मृत्यूमुखी पडले असल्याची घटना घडली ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दोन दिवसापूर्वी या धरणाची दारे बंद करण्यात आली होती त्यामुळे धरणाबाहेर गेलेल्या माशांना पुन्हा परत येता आले नाही दीक्षितः दिल्लीच्या माजी मुख्यंमत्री शीला दीक्षित यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं

गेले काही दिवस त्या आजारी होत्या दिल्लीच्या तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दीक्षित यांनी यावर्षी लोकसभा निवडणूक लढविली होती परंतु त्या पराभूत झाल्या होत्या शिला दीक्षित या काँग्रेसच्या समर्पित नेत्या होत्या अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि पंतप्रधा नरेंद्र मोदी तसंच अनेक मान्यवरांनी देखील शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे निधनः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचं दीर्घ आजारानंतर काल पुण्यात निधन झालं

विद्यार्थी सहायक समिती वनस्थळी फ्रान्स मित्रमंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून त्या साठ वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या काल रात्री उशिरा त्यांच्या पार्थिव देहावर वैक्ठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले सिंधुः इंडोनेशियात जाकार्ता इथं खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं चीनच्या चेन युफेई हिला काल उपांत्य फेरीत पराभूत करुन अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम सामन्यात सिंधूची गाठ जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत पडणार आहे क्रीडाः पाचवी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पूणे ते बारामती सायकलींग स्पर्धा काल पुण्यात पार पडली शनिवारवाड्यापासून सुरुवात झालेल्या या स्पधेंत राष्ट्रीय स्तरावर रेल्वेचा संदेश उप्पर तर राज्यस्तरावर सांगलीचा दिलीप माने यांनी घाटाचा राजा हा किताब पटकावला

यामुळं जिल्ह्यातल्या जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे

त्यामुळे अहमदनगर शहरातील चारही बाजूने येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली

शहरासह जिल्ह्यातील तिसगाव करंजी नगर तालुक्यातील भातोडी चिचोंडी या भागात आणि डोंगरावर पाऊस झाल्याने ओढ्यांना पाणी वाहू लागले हवामानः राज्यात अनेक ठिकाणी काल पावसानं हजेरी लावली येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात बहुतांश ठिकाणी तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या बरखास्त पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी एक महिन्याच्या आत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्राला सर्वसाधारण अजिंक्यपद आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शिला दीक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई प्रंदरे यांचं निधन आणि इंडोनेशिया बॅडमिंटनमध्ये पीवी सिंधू अंतिम फेरीत